टी एम एन यू

परकीय अंशदान विधेयक राज्यसभेच पावसाळी अधिवेशन आज कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेच्या आठ दिवसांपूर्वी स्थगित करण्यात आले

व्यंकय्या नायडू म्हणाले या कठीण काळात अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले या महामारीच्या विरोधात लढाईत कोविड वॉरियर्सच्या भूमिकेचेही नायडू यांनी कौत्क केले दरम्यान आज परकीय अंशदान नियामक सुधारणा विधेयक राज्यसभेनं मंजूर केलं या विधेयकामूळे आता परकीय वर्गणी स्वीकारण्यावर नियंत्रण येणार आहे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

हे एक जन संपर्क अभियान असून यादवारे समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांना कोविड विरुद्धच्या लढ्यात उचित वर्तन करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले जाणार आहे

महाराष्ट्रात मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत तज्ज्ञांशी झालेल्या संवाद आणि मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने संपर्कासाठी प्रम्ख म्दृद्यांची यादी केली आहे या प्रम्ख मुद्दयांमध्ये हाताची स्वच्छता मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर राखणे गृह विलगिकरणासंदर्भात मार्गदर्शन आदींचा समावेश आहे या अभियानाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला जिल्हा स्तरीय संपर्क व्यवस्थापन पथक तयार करण्यास सांगण्यात आले आहे

याशिवाय राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी आशा सेविकांसाठी मास्क सॅनीटायझर यासारख्या सुरक्षितता उपायांची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

म्सळधार पाऊस म्सळधार पावसाम्ळं म्ंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे म्ंबईकरांनी सरकारकडून क्ठलीही अपेक्षा ठेवून नये असं भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात न्कसान केले या हाहाकाराकडे उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले ना मदत

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले

या अॅपद्वारे होईल हे अॅप मॉक टेस्ट करिता उदया पासून ग्गल प्ले स्टोर वर उपलब्ध राहणार आहे अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे क्लग्रु डॉ स्भाष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान दिली सदर एपसाठी इंटरनेटची गरज असली तरी दर्गम भागात जेथे इंटरनेटचा वेग कमी असेल त्याठीकाणी सुद्धा एपची चाचणी घेण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकादवारे ओटीपि आल्यानंतर एप वापरता येईल परिक्षेच्या दरम्यान कोणत्याही गैरप्रकारावर विद्यापिठाचे सर्वर लक्ष ठेऊन राहतील असे परिक्षा मूल्यमापन आणि मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ प्रफूल्ल साबळे यांनी दिले

साबळे यांच्या पथकाने देवरी रोहणा साकोली आर्वी आष्टी या नागप्र विभागाच्या दुर्गम खेड़यातही या एपची यशस्वी चाचणी घेतली

यासाठी निगेटिव्ह ग्णांकन असणार नाही अशा प्रकारचे एप ऑनलाईन परिक्षेसाठी विकसित करणारे नागपूर विदयापीठ हे राज्यातले प्रथम विदयापीठ ठरले आहे या एपबद्दल अधिक माहिती देत आहेत नागपूर विद्यापीठाचे क्लग्रु डॉ

विषय कोणता आहे तोच पेपर त्याला दिसेल अन्य पेपर दिसणार नाही हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे

पश्चिम महाराष्ट्रातल्या जी विद्यापीठे आहेत त्यांच्याकडे सक्षम इंफ्रास्ट्रचर असतांना सुद्धा ते जी गोष्ट करू शकले नाही त्याच्या पेक्षा प्ढे जाऊन नागपूर विद्यापीठाने हे अॅप खुप सुरळीत सोप्या पद्धतीनं विद्याध्यांना त्रास जाणार नाही रचना करून या पद्धतीची सिस्टीम डेव्हलप केली आहे

आज सकाळी ट्रॅंक्य्लाईज गन द्वारे वाघिणीला बेशूद्ध करण्यात आले वन्यजीव अधिनियमान्सार तिला पिंजराबंद करून नागपूरच्या गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात रवाना करण्यात आले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ एम्बूलन्स सेवा सुरु केली आहे

गडचिरोली जिल्ह्यात दिवसागणित वाढत चाललेल्या कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने आजपासून जाहीर केलेल्या जनता संचारबंदीला व्यापारी आणि द्कानदारांनी उत्तम प्रतिसाद दिला शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद होती कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तसेच ऑक्सिजनचा आवश्यक तिथे प्रवठा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन आय्क्तालयातील कंट्रोलरूममधून संनियंत्रण होत असून अमरावती जिल्हा स्तरावरही कंट्रोलरूम कार्यान्वित करण्यात आली आहे याबाबत समन्वय नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावरही स्थापित समितीने सतत समन्वय ठेवून काटेकोर संनियंत्रण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड